उदया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या दौऱ्यावर मेट्रो प्रकल्पांचे भूमिप्जन करणार

जन्मठेपेची शिक्षा

यांची घोषणा आणि तृतीयपंथीयांच्या अधिकारांचे संरक्षण विधेयक लोकसभेत गदारोळात पारित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या राज्याच्या दौऱ्यावर असून पंतप्रधानांच्या हस्ते कल्याण इथं ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो आणि दहीसर मीरा आईंदर मेट्रो या दोन मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे तसंच पंतप्रधान कल्याण इथं जाहिर सभैला संबोधित करणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्ण्यालाही जाणार असून तिथे ते प्णे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन करतील तसंच जाहिर सभेला संबोधित करणार आहेत

त्या आज मुंबई इथं भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या पंतप्रधानांनी राफेल व्यवहारातील विमानांच्या किंमतीबाबत एकट्यानं निर्णय घेतला नसून वायूसेनेच्या एअरमार्शलांचा अध्यक्षतेखालील समितीनं मंजूरी दिल्यानंतरच या कराराचा मसूदा तयार करण्यात आला असल्याचंही सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केलं दरम्यान कांग्रेस पक्षातर्फे आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची आणि संसदेची दिशाभूल केल्यासंबंधी त्यांच्याविरोधात विशेषाधिकार नोटिस बजावली आहे विशेषाधिकार नोटीस विचाराधिन असल्याचं लोकसभाध्यक्षा स्मित्रा महाजन यांनी म्हटलं आहे

न्यायमूर्ती एस

त्यांच्यासोबतच कांग्रेस पक्षाच्या इतर पाच जणांनाही दोषी ठरविण्यात आलं आहे एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी पर्यंतच्या वायाडक्टचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केल्या नंतर महा मेट्रो द्वारे झाशी राणी चौक येथे शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वरून वायाडक्टच्या निर्माण कार्यास सज्ज झाले आहेत झाशी राणी चौक येथील मेट्रो निर्माण कार्य राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूना व्हायडक्ट द्वारे जोडल्या जाईल

लोकमान्य नगर ते मूंजे चौक पर्यंतचा मेट्रो मार्ग झाशी राणी चौक येथील शहीद गोवारी उड्डाणपूलाला क्रॉस करून मुंजे चौकातील सिताबर्डी इंटरचेंजला जोडल्या जाईल

राज्यात यंदा द्रष्काळी परिस्थिती असून शेतकरी आणि त्याच्या पशूधनला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी असा आशीर्वाद पांड्रंगाकडे मागितला असल्याचं प्रतिपादन म्ख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर इथं केलं पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं श्री विद्वल रुक्मिणी भक्त निवास वास्तूचं फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते पंढरपूरमध्ये संत विद्यापीठ स्काय वॉक तिरूपती बालाजीच्याधर्तीवर दर्शनबारी यासह नामसंकीर्तन सभागृह या प्रकल्पांना राज्य शासनाच्यावतीनं मंजूरी देण्यात येत असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली नमामि चंद्रभागा या प्रकल्पाच्या माध्यमातून भीमा नदीच्या उगमापासूनचे श्ध्दीकरण करण्यात येत आहे तसंच पंढरपूर शहरासाठी भ्यारी गटार योजनेला मंजूरी देण्यात आली असून त्याचेही काम वेगानं सूरू असल्याचं ते म्हणाले

भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष न्यायम्ती चंद्रमौली क्मार प्रसाद यांच्यासह परिषदेचे सदस्य हि सुनावणी घेणार असून हि प्रक्रिया प्रेस आणि सर्वसामान्य जनता यांच्यासाठी ख्ली आहे

आय व्ही एड्स आजाराबाबत समाजातील गैरसमज दूर व्हावं तसंच य्वा वर्गातील य्वकांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय यांच्या वतीनं यवतमाळ पोस्टल ग्राऊंड कामगार चौक इथं एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आलं यावेळी उपस्थित कामगारांची एच आय व्ही तपासणी करण्यात आली

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीनं इंदिरा गांधी स्टेडियमवर वडार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते वडार समाजातील बेघर लोकांना घरांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल वस्ती असलेल्या जमीनीच्या जागेचे मालकीचे अधिकार प्रदान करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल वडार समाजातील शिक्षण संस्थासाठी आणि वसतिगृहांसाठी जमीन देण्याचा राज्य शासन प्राधान्यानं विचार करील खाणी वितरणात वडार समाजाला आरक्षण देता येईल का याबाबत राज्य शासन विचार करील वडार समाजातील य्वक स्वयंरोजगाराकडे वळावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांत समाजातील मजूर संस्थांना दहा टक्के कामे राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल असही त्यांनी यावेळी सांगितलं पेठाई हे चक्रीवादळ आज द्पारी उत्तर पश्चिम दिशेकडं सरकून काकीनाडा इथून आंध्र प्रदेशचा किनारा पार करेल असा अंदाज आहे पाऊस पडण्यापूर्वी या वादळाचा जोर थोडा कमी होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

मी प्रति तास या वेगानं वारे वाहतील दरम्यान आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनाऱ्यावर आज जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे क्ठल्याही आपात्कालीन परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय तसंच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलाला आंध्र प्रदेशच्या मध्यम किनाऱ्यावर तैनात करण्यात आलं आहे

विरोधी पक्षांच्या सुधारणांना फेटाळत लोकसभेमध्ये आज तृतीयपंथीयांच्या अधिकारांचे संरक्षण विधेयक गदारोळात पारित झालं या विधेयकानुसार शिक्षण रोजगार आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये तृतीयपंथीय म्हणून भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे या विधेयकामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्देष देण्यात आले आहेत तृतीय पंथीयांनच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासंबंधी महत्वाची बहप्रतिक्षित मागणी या विधेयकामुळे आज पूर्ण झाली असं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद्र गेहलोत यांनी सांगितलं तृतीयपंथीयांना समाजाच्या म्ख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल आहे असंही ते यावेळी म्हणाले चीनमधील ग्वांगझोऊ इथं आयोजित बी

एफ जागतिक ट्र अंतिम सामन्यात भारताच्या पी

हा बह्मान मिळवीणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे नाशिक इथल्या गोल क्लब मैदानावर स्रु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी क्रीकेट सामन्यात सौराष्ट्रानं महाराष्ट्राचा सहा गडी राखून पराभव केला सहा बळी घेणारा धमेंद्र जडेजा सामनावीर ठरला महाराष्ट्राच्या रोहित मोटवानीचे शतक व्यर्थ ठरले पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला फोल्लोवेन दिल्यानंतर दोन्ही डावात महाराष्ट्राला अपेक्षित कामगिरी करता आली नाही

अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पूर्वतयारी बैठक यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत पार पडली

हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व व्यवस्था उत्कृष्ट दर्जाच्या कराव्यात तसंच साहित्य संमेलन थाटात संपन्न होईल याची काळजी घ्यावी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं तसंच अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या श्रोत्यांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था शहरालगतच्या नागरिकांना रात्री घरी परत जाता यावे यासाठी जादा बसेस फेऱ्या उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित विभागांना यावेळी स्चना देण्यात आल्या यवतमाळ जिल्ह्याची भौगोलीक परीस्थिती रेशीम शेतीस अन्कूल आहे रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला ग्रामीण भागाचा आर्थिकदृष्ट्या कायापालट करणारा आहे त्यादृष्टीने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ